फ्रांसमधल्या मेरीग्ना श्विल्या दासॉ लढाऊ विमानाच्या कारखान्यातून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विजयादशमी तसंच वायूसेना दिवसाच्या मुहूर्तावर राफेल प्राप्त केलं भारतीय सैन्यासाठी हा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण दिवस असून त्यामुळे भारत आणि फ्रांस यांचे संबंध आणखी दृढ झाले आहेत असं संरक्षणमंत्र्यांनी यावेळी सांगितलं राजनाथ सिंह यांनी राफेल विमानातून फेरी मारली संरक्षणमंत्र्यांनी फ्रांसचे संरक्षण दल मंत्री फ्लोरेंस पार्ली तसंच फ्रेंच राष्ट्रपतीचे सुरक्षा सल्लागार एडमिरल बर्नाड रोगेल यांचीही भेट घेतली त्याआधी राजनाथ सिंह यांनी फ्रांसचे राष्ट्रपती मॅन्युअल मॅक्राँ यांचीही भेट घेतली या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी परस्परसंबंध दृढ करण्याचा पुनरुच्चार केला असल्याचं संरक्षणमंत्रालयात प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे

गाझीयाबाद जवळच्या हिंडन हवाईदल तळावर यानिमित्त एक भव्य कार्यक्रम झाला बालाकोट कारवाईत भाग घेतलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान या कसरतीत प्रमुख स्थानी मिग बायसन विमान चालवत होते हवाईदलप्रमुख राकेश कुमार सिंग भदोरिया यांनी सांगितलं की देशाच्या सीमांचं आणि रक्षण करण्यासाठी हवाईदल कटिबद्ध आहे सेनाप्रमुख बिपीन रावत कार्यक्रमाला उपस्थित होते राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हवाईदल सैनिकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

दक्षिण कश्मीर मधल्या पुलवामा जिल्ह्यातल्या अवंतीपुरा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत एक अज्ञात दहशतवादी ठार झाला या क्षेत्रात काही दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम हाती घेतली होती त्या दरम्यान आज पहाटे ही चकमक झाली

देशभरात आज विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे प्रभू रामचंद्रांनी रावणावर मिळवलेल्या विजयाच्या निमित्तानं हा सण साजरा केला जातो सत्याचा असत्यावरचा विजय म्हणूनही या सणाला महत्त्वं आहे देशभरात विविध ठिकाणी गेल्या नऊ रात्री रामलीलांचं आयोजन करण्यात आलं होतं आज ठिकठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम होत आहे तसंच नवरात्रात देवीच्या विविध रुपांची पूजा केली जाते त्यानिमित्त देशभरातल्या विविध देवी मंदिरांमधे भाविकांची गर्दी पहायला मिळाली महाराष्ट्रात विजयादशमी निमित्त सीमोल्लंघन करण्याची प्रथा आहे कोल्हापूरचा प्रसिद्ध दसरा नेहमीच्या उत्साहात साजरा झाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दसऱ्याचा शुभेच्छा दिल्या आहेत दस यानिमित्त धम्मचक्र प्रवर्तनाचा भव्य सोहळा नागपूर धिं सुरु आहे महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी विविध पक्षांनी आज प्रचाराला सुरुवात केली भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी बीड जिल्ह्यात भगवान गड ििं प्रचाराचा नारळ फोडला मुंबईत शिवाजी पार्क ििं शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात प्रचाराची दिशा स्पष्ट झाली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवारांच्या प्रचारसभाही धडाक्याने सुरु झाल्या आहेत जम्मू कश्मीरमधे कटरा श्विल्या वैष्णोदेवी मातेच्या मंदिराला यंदाच्या नवरात्रात विक्रमी संख्येने भाविकांनी भेट दिली

संसदीय पद्धतीनं निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं आहे

पदार्थ विज्ञानातल्या नोबेल पुरस्कारांची घोषणा आज झाली जेम्स पीबल्स मायकेल मेयर आणि दिदिअर क्वॅलोज या तीन वैज्ञानिकांना सृष्टीची निर्मिती आणि अवकाशात पृथ्वीचं स्थान याविषयीच्या संशोधनासाठी यंदा हा पुरस्कार मिळाला आहे